वाय् चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या चार जिल्ह्यामधे अतिदक्षतेचा इशारा मूंबईत आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरणक्षेत्रानजीकची विश्रामगृहं तसंच रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन सार्वजनिक खाजगी सहभाग तत्त्वावर खाजगी यंत्रणांकड्रन करण्यासाठीच्या धोरणाला मान्यता देण्यात आली निम्न तापी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील साने ग्रूजी सहकारी उपसा जल सिंचन योजनेच्या विशेष द्रूस्तीला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली स्थानिक नागरी संस्थांच्या क्षेत्रात वीज वितरण प्रणालीच्या विदयुत पायाभूत सुविधांवर कर आकारण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिनियमांत स्धारणा करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला

तसंच नागपूर येथील रामदेवबाबा य्निव्हर्सिटी आणि प्णे येथील बालाजी य्निव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांच्या स्थापनेलाही मान्यता देण्यात आली राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या ग्णांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे याचपध्दतीने सीबीएसई आणि आयसीएसई या विदयार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गृणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यात यावा मात्र त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी सूचना आज कनिष्ठ महाविदयालयांचे मुख्याध्यापक आणि पालक यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन यंदाच्या परीक्षेत झालं असून त्याआधारे पुढे जाऊन विदयार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पुढे सुरु ठेवला पाहीजे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे असं तावडे म्हणाले

मूंबई शहर आणि उपनगरांना पाणी प्रवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या परिसरातील झोपड्या हटविण्याच्या मोहिमेला स्थगिती द्यायला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला

पवई इथल्या जलवाहिनीच्या परिसरातली अतिक्रमणं हटविण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत तसंच पात्र झोपडी धारकांना माहल अथवा माहीम इथं घरंही देण्यात आली आहेत मात्र अस्वच्छता आणि प्रदूषण असल्यानं तिथे जाण्यासाठी काही रहिवाशांनी विरोध केला आहे त्यामुळे ही मोहीम तूर्तास थांबवावी अशी मागणी आज रहिवाशांच्या वतीनं मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठाप्ढे करण्यात आली मात्र न्यायालयानं याला नकार दिला आणि याचिकदारांना त्यांची बाजू प्रतिज्ञापत्रादवारे मांडण्याचे निर्देश दिले ग्रामीण भागातील गरीबी आणि बेरोजगारी हटवण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत व्यक्त केलं आहे कृषी तसंच कृषीआधारीत इतर उदयोगांच्या विकासातून गरीबी हटवता येईल असं त्या म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली यामधे त्यांनी सर्वप्रथम कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातल्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करुन त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या हे सरकार कृषी क्षेत्राला सर्वात जास्त प्राधान्य देत असल्यांच त्यांनी सांगितलं स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातूनही शेतक यांना प्रोत्साहन देता येईल असंही त्या म्हणाल्या या बैठकीत कृषी संशोधन ग्रामीण विकास अन्न प्रक्रिया पश्संवर्धन मासेमारी फळबागायत अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली कृषी क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी यावेळी अन्नप्रक्रिया उदयोग तसंच तंत्रज्ञानाच्या संदर्भात सुचना केल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकरही या बैठकीला उपस्थित होते अर्थमंत्री येत्या पाच ज्लैला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांच्याविरोधात सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत अंबेजोगाई तालुक्यातील प्स गावातील सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती ती जमीन पदाचा गैरवापर करुन धनंजय मुंडे यांनी जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतल्याचा आरोप करत राजाभाऊ फड यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती याचिकाकर्त्यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती मात्र कोणतीही पावलं उचलली न गेल्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली दरम्यान ही जमीन कोणाचीही फसवणूक करुन खरेदी खत करुन घेतलेली नाही राजकीय सूडब्दधीनं न्यायालयाची दिशाभूल करुन आपल्या विरुदध खोटे आरोप केल्याचा धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे या आदेशासंदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे हिमालय पूल दर्घटनेनंतर पालिकेनं मुंबईतल्या पूलांचं सर्वेक्षण करून त्यात आढळलेल्या धोकादायक प्लांच्या द्रुस्ती आणि प्नर्बाधणीचं काम हाती घेतलं आहे

त्याबद्दल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलगिरी व्यक्त केली असून मुंबईकरांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे या प्लांचं काम पावसानंतर म्हणजे ऑकटोबरपासून हाती घेतलं जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाचं काम शेतकऱ्यांच्या हितासाठीच सुरू असुन स्थानिक तसंच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या लक्षात घेऊन प्रकल्प आराखडयानुसारच काम केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या धरणाच्या प्रकल्पग्रस्त आणि कालवेग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते निळवंडे धरणासाठी ज्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत त्यांना पाण्याचा हक्क मिळाला पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केलं यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे खासदार सदाशिव लोखंडे सूजय विखेपाटील यांच्यासह माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते

दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी हा निर्णय दिला अधिवक्ता संजय धर्माधिकारी यांनी संशयित शरद कळसकर याला प्रतिदिन भेटण्याची मागणी केली असून न्यायालयानं ती मान्य केली आहे पानसरे यांच्या हत्येसाठी वापरण्यात वापरण्यात आलेल्या पिस्त्लाची विल्हेवाट लावण्याचा आरोप कळसकर याच्यावर आहे

मात्र त्यांनतर त्याचा संपर्क तुटला या विमानाच्या शोधासाठी लष्कर नौदल वायुदलासह स्थानिक प्रशासनानंही गेल्या आठवडयाभरापासून मोठी शोधमोहीम हाती घेतली होती मात्र हवामान आणि घनदाट जंगलाम्ळे या मोहीमेत अडचणी येत होत्या अद्यापि या विमानातल्या व्यक्तींचा शोध स्रु आहे राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे अशी माहिती आणि बालविकासमंत्री पंकजा मूंडे यांनी दिली केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या शिष्टमंडळसोबत मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पृढचे दोन सामने खेळायला भारताचा सलामीवीर शिखर धवन मुकणार आहे धवनच्या अंगठ्याला दखापत झाल्यामुळे येत्या गुरुवारी न्यूझीलंड विरुद्ध होणारा तसंच रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणारा सामना खेळू शकणार नाही असं बीसीआयनं म्हटलं आहे

सातारा शहर तालुका आणि विविध भागात संध्याकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे

धुळे जिल्ह्यात दुपारनंतर थोडा वेळ पावसाचा शिडकावा झाल्याम्ळे ध्ळेकरांना उकाडयापासून थोडासा दिलासा मिळाला आहे अरबी सम्द्रात लक्षदीप बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे

वादळ दूर सम्द्रात असले तरी या काळात समूद्र खवळलेल्या अवस्थेत राहणार आहे